बारामती टाळेबंदी कोरोनाचा वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठीची उपाययोजना म्हणून बारामतीत काल मध्यरात्रीपासून पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली असून त्यामुळं आज दिवसभर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचं चित्र दिसून आलं स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी शहराच्या सर्व सीमा बंद केल्या असून बाहेरील कोणालाही बारामतीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध तसंच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे बारामतीलागतच्या औद्योगिक वसाहतीला मात्र या टाळेबंदीतून वगळण्यात आलं असून तिथले बहुतेक उद्योग कमी कामगारांच्या साहाय्यानं सुरु असल्याचं दिसून आलं

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

प्रत्येक वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या किमान शंभरी पार करून गेली आहे शहरातील चार वॉर्डंमध्ये तर कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराचा आकडा पार करून गेली आहे पणे पथदर्शी प्रकल्प कोरोना साथीला अटकाव करण्याकरिता पुणे पालिकेने संपर्क झालेल्या व्यक्तींचा शोध घेणं स्वाब तपासणी रॅपिड अँटिजेन किट तपासणी आणि वेळेत रुग्ण शोधन करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे या प्रकल्पासाठी बिबवेवाडी आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे त्यासाठी तांत्रिक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे या पथदर्शी प्रकल्पाचे कामकाज व्यवस्थित चालण्याकरिता पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या देखरेखीखाली अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे चाकण टाळेबंदी सध्या नव्यानं लागू झालेल्या टाळेबंदीत चाकण आणि परिसरातील काही उद्योगधंदे सुरुच ठेवण्यात आले असले तरी तिथं कोरोनाचा प्रसार होऊ नये यादृष्टीनं काय उपाययोजना करण्यात आली आहे याची स्थानिक प्रशासनाकडून पाहणी केली जाणार आहे खेड तहसील कार्यालयाकडुन त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक नियुक्त करण्यात आलं असून हे पथक या उद्योगांना भेटी देऊन पाहणी करणार आहे प्रामुख्यानं त्या उद्योगातील कामगारांची संख्या त्यांच्यात योग्य शारीरिक अंतर राखण्यासाठी केलेली उपाय योजना गर्दी नियंत्रणासाठी योजलेले उपाय आणि निर्जंतुकीकरणासह अन्य गोष्टींची पाहणी या पथकाद्वारे केली जाणार आहे पुरेशी काळजी न घेणारे उद्योग बंद करण्याची सूचनाही स्थानिक प्रशासनाकडून दिली जाणार आहे

यावेळी ससूनचे प्रशासकीय नियंत्रक आयुक्त एस चोकलिंगम अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते ई छावणी पोर्टल कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे ई छावणी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे या पोर्टलमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासहीत देशातील पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांचा समावेश केला आहे

त्यामुळे बोर्डाचे कामकाज तसंच व्यवस्थापन आता ऑनलाइनपद्धतीने होणार आहे

हवामान पुणे शहर आणि परिसरात आज हलक्या सरी पडल्या

उद्या हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत